असं प्रतिपादन योगग्रु बाबा रामदेव यांनी आज केलं प्रणे महानगरपालिका आणि पतंजली योग समितीनं योग प्राणायाम आणि आयुर्वेदिक औषधांबाबत मोफत ऑनलाईन प्रशिक्षणाचं उद्घाटन बाबा रामदेव यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

महापौर पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयात अवघ्या दोन आठवड्यात ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट उभारला असून या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीलाही सुरुवात झाली आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज दिली महापालिकेच्या दळवी रुग्णालयात उभारलेल्या या प्रकल्पाचं लोकार्पण महापौरांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना प्रादू र्भावाचा आढघ्रा घेण्यासाठी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरदूश्य प्रणालीद्वारे संवाद साधलात्यात प्रसाद यांनी ही माहिती दिली

उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

कोविड रूग्णालय दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढलं असून तिसऱ्या लाटेत हे प्रमाण आणखी वाढण्याचा कृती दलाचा अंदाज आहे

या रुग्णांवर पालिकेलाच खर्च करावा लागत असून स्थानिक आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे

स्ट्डंट एक्सचेंज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्यु सन महाविद्यालय बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय आणि डीईएस इंग्लिश मीडियम स्कूलच्या तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नुकताच ऑनलाईन जर्मनवारीचा अनोखा अनुभव घेतला सध्या कोरोना निबंधांमुळे शाळामहाविद्यालयं ऑनलाईन भरत आहेत त्यामुळे विविध सहली अभ्यास भेटी आणि स्टुडंट एक्सचेंज असे उपक्रमही बंद आहेत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा नमस्कार